भाजपाचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांनी नवी दिल्ली क्रें ही यादी जाहीर करताना सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातूनच यावेळीही निवडणूक लढवणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधे गांधीनगर मधून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग लखनौमधून नीतीन गडकरी नागपुरातून तर कर्नल राज्यवर्धन राठोड जयपूर ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढवतील केंद्रीय मंत्री स्मृती तोणी अमेठीतून डी व्ही सदानंद गौडा उत्तर बंगळूरु किरन रीजिजू अरुणाचल पश्चिम जनरल व्ही

सिंग गाझियाबाद डॉ गौतम शर्मा गौतम बुद्ध नगर पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई जितेंद्र सिंग उधमपूर खालिद जहांगीर श्रीनगर के जे अल्फॉन्स एर्नाकुलम आणि के राजशेखरन यांना तिरुवअनंतपूरम मतदार संघातून उमेदवारी दिली आहे

भारतीय जनता पार्टीनं ओदिशामधल्या विधानसभा निवडणुकीसाठी शंभर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे विधानसभेतल्या पक्षनेते कनक वर्धन सिंग देव यांना पटनागड ध्यून तर माजीमंत्री जय नारायण मिश्रा यांना सम्बलपूर ध्यून उमेदवारी दिली आहे अलिकडेच बिजू जनता दल पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री डॉ दामोदर राउत एरसामा बालीकुडा श्रून निवडणूक लढवतील

प्रमिला किदंबी कुर्नुलह्न जॉन विल्सन आणि नेल्लोर शहरातून शेख फैयाज काँप्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत

विशाखापट्टणमहून रामण्णा कुमारी पेडडा विजयवाडाहून एन नरसिंह राव नंद्यालहून जे

नरसिंह यादव हे उमेदवार निवडणूक लढवतील तेलंगण लोकसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि तेलंगण राष्ट्र समिती सारख्या मोठ्या पक्षांनी उमेदवारांची यादी घोषित केली आहे

खासदार आणि माजी मंत्री बंडारु दत्तात्रय यांना सिकंदराबादची उमेदवारी नाकारण्यात आली असून आता तिथून भाजपाचे माजी अध्यक्ष जी

खासदार रामचंदर राव यांना मल्काजगिरीची उमेदवारी देण्यात आली आहे

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर हिंदू दहशतवादाबाबत खोटी विचारधारणा निर्माण केल्याबद्दल टिका केली आहे बृधवारी न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे तथाकथीत हिंदू दहशतवादाची विचारसरणी फेटाळली गेली आहे

हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या अटकेमुळे विरोधकांचा बनावट प्रचार प्न्हा एकदा उघड झाला आहे जो कोणी भारताची आणि बेल्या संस्थांची फसवणूक करेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल असा विधास पुन्हा एकदा देशात निर्माण झाला आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमधे तीन अज्ञात दहशतवादी ठार झाले बारामुल्ला जिल्ह्यात कलंत्रा कंदी क्रेरी भागात शोध मोहिम सुरु असताना उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे या चकमकीत सुरक्षा लष्कराचे पाच जवान जखमी झाले त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे बांदिपोरा जिल्ह्यातल्या हाजीन भागात मीर मोहल्ल क्वे काल संध्याकाळी उडालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला या दहशतवाद्यांनी दोन नागरिकांना ओलीस धरलं होतं

शोपियान जिल्ह्यातल्या रत्नीपुरागावात काल संध्याकाळी सुरक्षा दलाशी दहशतवाद्यांशी चमकम सुरु झाली तिथं दोन दहशतवादी सुरक्षा दलाच्या वेढयात सापडले असल्याचं सुत्रांनी सांगितलं

स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत अमेरिका ब्रिटन जर्मनी मौरिशस तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोसह तिर देशांमधेही बिहार प्रतिष्ठाननं बिहार दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत

विहार दिनाची सुट्टी असल्यानं आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार नाहीत दरम्यान महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा आज दुपारी पाटण्यात होणार आहे

यूरोपीयन आयोगाचे अध्यक्ष जीन क्लोड जंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ब्रेक्ज़ा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी थोडा वेळ देण्यासंदर्भात प्रस्तावित दोन पर्यायांपैकी एक पर्याय स्वीकारण्याबाबत ब्रिजेच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी सहमती दर्शवल्याचं म्हाकें आहे

क्त्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाईट्सबाबत उत्रायलच्या सार्वभौमात्वाला मान्यता देण्याची गरज आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे

उत्रायलच्याच ताब्यात असला तरी त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता नाही

कुर्दिश नव वर्ष साजरं करण्यासाठी ते जात होते उलामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या तावडीतून तिप्रीस नदीकाठचं शहर सोडवल्यावर तिथले नागरिक पहिल्यादाच नववर्ष सोहळ्याचा आनंद लुटणार होते

नेपाळमधल्या बिराटनगर क्रें सुरु असलेल्या पाचव्या सैफ महिला फुटबॉट अंजिक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामान यजमान नेपाळशी होणार आहे दुपारी पावणे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल

भारत आणि नेपाळ यांच्यात चौथ्यांदा अंतिम फेरीचा सामना होत असून भारतनं यापूर्वी तीनही वेळा अंजिक्य पद पटकावलं आहे

वाझ यांनी प्रसार भारतीशी बोलताना या यशाचं श्रेय देशाला आणि सर्व विशेष खेळाडूंच्या पालकांना दिलं या स्पर्धेत विक्रमी संख्येनं पदकं पटकावतं भारतानं पदकतालिकेत अग्रस्थान मिळवलं